विदर्भातल्या ब्रह्मपुरीत काल देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद

या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पश्चिम बंगालमध्ये तर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी हरियाणामध्ये प्रचार सभा घेतल्या राहल गांधी काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचं सांगत त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयान काल फेटाळून लावली या याचिकेत कोणतंही तथ्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे तेज बहादर सीमा सुरक्षा दलाये माजी जवान तेज बहादुर यादव यांच्या उमेदवारी अर्जाबाबत दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयान काल फेटाळून लावली वाराणसी लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेला तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवला होता आयोगाच्या या निर्णयाविरोधात यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर काल न्यायालयात सुनावणी झाली मख्यमंत्री दुष्काळी भागात पाणीप्रवठा योजनांची द्रुस्ती टँकर मंजुरी तसंच चारा छावण्या सुरू करण्यासाठी आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळे प्रशासनानं आचारसंहितेचं कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत दृष्काळ निवारणाच्या प्रस्तावांना तातडीन मंजूरी देऊन कामं सूरू करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिले मुख्यमंत्र्यांनी काल उस्मानाबाद बीड आणि परभणी जिल्ह्यातले जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांशी ऑडीओ ब्रिजच्या माध्यमातून चर्चा केली दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली दष्काळ डोन राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचं सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीनं आता राज्य शासनानं ड्रोन चा वापर सुरु केला आहे त्याबाबतचा हा वृत्तात राज्यात ड्रोनच्या माध्यमातून शेत जमिनीचं आणि त्यावरील लागवडीचं तसंच त्यासाठी केलेल्या जल व्यवस्थापनाचं हवाई सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे त्यासाठी जपानच्या टेरा ड्रोन कंपनीचं सहकार्य घेण्यात आलं आहे

अवघ्या दोन महिन्यात हे काम पूर्ण झालं असून या माध्यमातून आता राज्यातली शेती आणि त्यासाठीच्या पाणी पद्धतीचं सर्वेक्षण केलं जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी सातारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीनं तोलूनमापून बोलण आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं ते काल सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते पवारांनी यावेळी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबंत शंका व्यक्त केली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यामध्ये आयोजित कार्यक्रमालाही पवार उपस्थित होते रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्तत्ववान पिढी तयार करून कर्मवीर अण्णांचा वारसा पुढे नेत असल्याचं ते म्हणाले अहमदनगर राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत दिला जाणारा राज्यातला पहिला कायाकल्प पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर ग्रामीण आरोग्य केंद्राला जाहीर झाला आहे

वित्त आयोग बैठक पंधराव्या वित्त आयोगाने मुंबईत रिझर्व बँक मुख्यालयात घेतलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत देशभरातल्या मान्यवर अर्थतज्ज्ञांसह प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली सरकारी योजनांच्या सुलभीकरणासह सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधील सुधारणा भांडवलाचे पुनर्ठेविकरण आदी मुद्द्यांवर सर्वसहमती झाल्याचं आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह यांनी सांगितलं जी एस टी लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष करात वाढ आणि अप्रत्यक्ष करात घट झाली असून प्राप्तिकरात उल्लेखनीय वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आयएनएस शिवाजी भारतीय नौदलाच्या आय एन एस शिवाजी या प्रशिक्षण केंद्राच्या अमृत महोत्सवा निमित्त कार मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहिमेची सांगता काल लोणावळा इथं झाली

या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार आय एन एस शिवाजीचे कमांडर के श्रीनिवास यांच्या हस्ते करण्यात आला

त्यामुळेच पहिल्या एका महिन्यातच पुणेकरांनी तब्बल तीनशे कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे

लातर लातूरच्या विवेकानंद कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी शहरातल्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुण मित्र मंडळींनी एकत्र येऊन अक्षय भोज उपक्रम सुरु केला आहे या उपक्रमाचं लोकार्पण काल विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ

हिंगोली जालना हिंगोलीचे संपर्क मंत्री दिलीप कांबळे यांनी काल जिल्ह्याच्या काही भागात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या कळमनुरी तालुक्यातील मौजे उमरा शिवणी मौजे रामवाडी तर सेनगांव तालुक्यातील मौजे हत्ता या गावातील चारा छावणीलाही त्यांनी भेट दिली दरम्यान दुष्काळ निवारण कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जालना जिल्ह्याचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे लोणीकर यांनी काल जालना तालुक्यातील नेर पाहेगाव पात्रूड पिंपळवाडी एरंडवडगाव बोरगाव सेवाली या गावांना भेटी देऊन दुष्काळी स्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला जालना जालना शहराच्या अनेक भागात वीस दिवसांपासून पाणीपूरवठा झालेला नाही त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागत आहे याचा निषेध म्हणून शहरातल्या महिलांनी काल रास्ताबंद आंदोलन केलं नगरपालिकेच्या अभियंत्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतलं

धुळे शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यावर झालेल्या जिवधेण्या हल्ल्याचा निषेध करत शिवसेना आणि माळी समाजानं काल धूळ्यात भव्य मोर्चा काढला महापौर चंद्रकांत सोनार नगरसेवक देवा सोनार भूषण सोनार यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात कारका गावालगत रस्त्याच्या कामावरचे पाण्याचे टँकर आणि काही यंत्रांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली

जगार नागप्रात महिलानी महिलासाठी जुगाराचा अड्डा चालवल्याच प्रकरण उघडकीस आल आहे तोतीया चौकात एका इमारतीत संपन्न घरातल्या महिला जुगार खेळतात अशी तक्रार आल्यानंतर जरिपटका पोलीसांनी काल छापा घातला

अकोला अकोल्यातल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे कर्मचारी एम

संकत यांनी काल कार्यालयातच आत्महत्या केली याच कार्यालयात गेल्या सोमवारी किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली होती दरम्यान हुंडीवाले हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या विक्रम गावंडे याची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे यवतमाळ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेच्या कार्यालयाला काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली यात बँकेचे महत्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहे आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही आग पुण्यात देवाची उरळी इथल्या साडीच्या दुकानाला काल पहाटे भीषण आग लागली या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर लाखो रुपयांचं साहित्य जाळून खाक झालं दुकानाला बाहेरून कुलूप असल्यामुळे आतमध्ये झोपलेल्या कामगारांना बाहेर पडता आलं नाही यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला

या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या गणनेत निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासकांना सामील होण्याची संधी वन्यजीव विभागानं दिली आहे मात्र यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे अशी माहिती वन्यजीव अभ्यासक जयंत वडतकर यांनी दिली आहे

आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे